गेल्या काही दशकातलं हे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचं मानलं जात आहे यानं पुरी खुरदा गंजम आणि जगतसिंगपुर सह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना काल रात्रीपासून झोडपून काढलं मुसळधार पावसामुळे पुरी शहर आणि लगतच्या भागात पाणी तुंबलं सध्याही पुरी भुवनेश्वर आणि जगतसिंगपुर श्व जोरदार पाऊस होत आहे गंजम खुरदा आणि गजपती यासारख्या किनारी जिल्ह्यांमधे जोरदार वारे वाहत आहेत या चक्रीवादळानं मोठया प्रमाणात विध्वंस घडवला असून हजारो झाडं वीजेचे खांब उन्मळून पडले तर अनेक घरांचं नुकसान झालं पुरीमधलं मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झालं आहे या वादळानं विविध भागात पाच जणांचा बळी घेतला आहे

आंध्र प्रदेशातही बारा तुकड्या तैनात केल्या असून सहा अतिरिक्त तुकड्या सज्ज ठेवल्या आहेत अशी माहिती महासंचालकांनी दिली भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं मदत आणि बचावकार्यांसाठी जहाजं आणि हेलिकॉप्टर तैनात केली आहेत तिन्ही राज्यात लष्कर आणि हवाई दलाच्या युनिट्सनाही सज्ज ठेवलं आहे

फानी चक्रीवादाळाच्या पार्श्वभूमीवर एम्सनं ओदिशातल्या भुवनेश्वर केंद्रात येत्या रविवारी होणा या पदव्युत्तर परीक्षा रद्द केल्या असून परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा घेतली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं ट्विटरवर दिली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसातल्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या असून त्या वादळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत किनारी भागात रेड अलर्ट जारी केला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा शिरा त्यांना देण्यात आला आहे भुवनेश्वर आणि कोलकता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत केंद्र सरकार फानी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओदिशा पश्चिम बंगाल आंध्रप्रदेश तामिळनाडू या राज्यांच्या आणि पुद्रुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या सतत संपर्कात असून मदत आणि बचाव कार्यासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी केंद्रसरकारनं दिला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं राजस्थानमधल्या हिंदोन शहरातल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते वादळाचा मुकाबला करण्यासाठी सुरु असलेले एकत्रित प्रयत्न म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत याचच उदाहरण आहे असं ते म्हणाले

मात्र ही संख्या पुरेशी नाही असं सांगत आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली होती या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यासाठी ती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठापुढं ठेवली असता याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी पुढच्या आठवडयात सुनावणी घेण्याची विनंती केली ती न्यायालयानं मान्य केली

लतीफचा मृत्यू हे सुरक्षा दलाचं मोठं यश असल्याचं अधिका यांनी सांगितलं दहशतवादाचा मुकाबला करण्यात भाजपा आणि काँग्रेसमधे तुलना होऊ शकत नाही असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थानमधल्या हिंदोन शहरात घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते शेतक यांची कर्ज माफ करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसनं लोकांची दिशाभूल केली आहे असा आरोपही त्यांनी केला पाकिस्तानमधे जाणारं नदीचं पाणी भारतात वळवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी राजस्थानमधल्या सिकर धिं झालेल्या प्रचारसभेत दिलं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी मध्यप्रदेशमधल्या रेवा जिल्ह्यात घेतलेल्या प्रचारसभेत न्याय योजनेचं देशाच्या अर्थव्यवस्थेतलं महत्व सांगितलं दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी खराब हवामानामुळे त्यांची आजची झारखंडमधली प्रचारसभा रद्द केली आहे पाकिस्ताननं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मालमत्ता जप्त करण्याचे तसंच त्याच्या प्रवासावर निर्बंध आणणारे शासकीय आदेश दिले आहेत संयुक्त राष्ट्र संघानं मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले आहेत मसुद अजहरच्या विरोधातल्या संयुक्त राष्ट्राच्या निर्देशांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं अजहरच्या शस्त्रांस्त्राच्या खरेदी विक्रीवरही बंदी घालण्यात आली असून ही बंदी भारताच्या मुत्सदेगिरीचं यश आहे

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाझ शरीफ यांनी कायमस्वरुपी जामिनासाठी दाखल केलेली याचिका आज तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली प्रकृतीच्या कारणास्तव शरीफ यांनी ही याचिका दाखल केली होती मात्र शरीफ यांच्या प्रकृतीला कोणताही तात्काळ धोका दिसत नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं तसंच उपचारासाठी त्यांना खुंडमधे जायला परवानगीही न्यायालयानं नाकारली गरज भासेल तेव्हा त्यांना रुग्णालयात पाठवण्याचे अधिकार न्यायालयानं तुरुंग अधीक्षकांना दिले आहेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शरीफ यांना सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे

करीमगंज सीमेवरुन उद्या त्यांची रवानगी होण्याची शक्यता आहे

जम्मू काश्मीरमधे आज पाकिस्ताननं सलग दुस या दिवशी शस्त्रसंधीच उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यात कसबा क्षेत्रात पाकिस्तानं आज दुपारी चारच्या सुमारास भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी भागावर गोळीबार केला भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे गडचिरोली ििं नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेले हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा ििले शहिद जवान संतोष चव्हाण यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी ब्रम्हणवाडा श्वि आज सकाळी शासकीय तिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातले शहीद जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर आर्णी तालुक्यात तरोडा गावी आज सकाळी शासकीय तिमामात अंत्यसंस्कार झाल्याचं आल्याचे आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे बीड जिल्ह्यात पाटोदा िं शहीद तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर शासकीय तिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले